देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी जळगावच्या नागरिकांचे आभार मानले राज्याच्या राजकारणाच्या आखाड्यातला खरा पैलवान कोण हे जनता आता दाखवून देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते मराठवाड्यातल्या धरणांना जलवाहिनीद्वारे जोडणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला शेतकरी कर्जमाफी योजना चालूच राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं

सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या देशवासीयांना श्रभेच्छा दिल्या आहेत सामाजिक न्यायाचं प्रतिक असलेल्या महर्षी वाल्मिकी यांचे विचार लोकांना नेहमीच प्रेरित करत राहतील असं पंतप्रधान मोदी यांनी एका संदेशात म्हटलं आहे

या जाहीरनाम्याला मेरे सपनों का हरियाना असं नाव देण्यात आलं असून पक्षाचे अध्यक्ष जे

नड्डा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर ज्येष्ठ नेते नरेंद्रसिंग तोमर यांनी त्याचं विमोचन केलं

सोलापूर इथूनही मानाच्या काठ्या दाखल झाल्या असून पहाटेच्या सुमारास तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आली आई राजा उदो उदोच्या जयघोषात शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीनं गजबजले आहेत

ममिता दानशहा गावडे असं मृत महिलेचं नाव असून देलनवाडी वनपरिक्षेत्रात खडकी कुमरेटोला गावालगत आज सकाळी ही घटना घडली

गवळणी लावण्या पोवाडे गोंधळ कोळीनृत्याद्वारे या मुलांनी आपल्यातील कलागुणांचं सादरीकरण केलं जाणिवा जपताना आणि ट्युलिप फाउंडेशन यांच्या पुढाकारानं झालेल्या या कार्यक्रमाला पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक हरीष बैजल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

विशाल गुप्ता यांनी त्यांच्या मोबाईलमधल्या सी व्हिजिल अॅपवरून ऑनलाईन तक्रार दाखल केली होती